इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पंच्याण्णवाव्या वार्षिक अधिवेशनाला ते आज द्रदृष्य प्रणाली मार्फत संबोधित करत होते सरकारच्या लोकाभिमुख धोरणांची माहिती देऊन ते म्हणाले की कोविडोत्तर जगात धाडसी गुंतवणूक आणि धाडसी निर्णयांची गरज आहे घरोघरी प्रवठा करणाऱ्या देशांतर्गत सेवेचं जाळं उभारण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं देश सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत आहे मात्र त्यानं खचून न जाता अधिक जोमानं पुढं वाटचाल करत आहे असं ते म्हणाले

आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले कोविड काळात छोटे व्यापारी आणि दुकानदारांनी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली सूक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योग तसंच शेतकरी हितासाठी सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली

भारत आपल्या बरोबरीच्या इतर देशांपेक्षा पुढच्या वर्षी अधिक वेगाने प्रगती करेल असा अंदाज फिचच्या अहवालात आहे अर्थव्यवस्थेत तरलता वाढवण्याच्या दृष्टीनं रिझर्व बँकेनं व्याजदर कमी करण्यासह विविध उपाययोजना केल्या असून सरकारनंही पाठबळ पुरवलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज उद्घाटन केलं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठं स्थापन करावित शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या वेबसाईटचंही ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आपत्कालीन परिस्थितीत विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षण घेताना विद्यार्थी अधिक आनंदी राहून कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितलं यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सचिव सौरभ विजय एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख आणि महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी झाले होते देशातल्या विविध शिक्षण संस्थांची पहिली दोनशे मानांकनं आज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली

विद्यापीठांच्या मानांकनांमधे त्याखालोखाल मुंबई आणि नंतर औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रमांक लागतो याखेरीज मुंबईची रसायन तंत्रज्ञान संस्था होमीभाभा तंत्रज्ञान संस्था टाटा सामाजिक विज्ञान संशोधन संस्था यांचाही या यादीत समावेश आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केली असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

या बार सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करायची असल्यानं त्यासाठी लवकर नावं निश्वित करणं गरजेचं आहे असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असल्याचं या बातमीत म्हटलंय

लॉकडाऊन घोषित झाल्यापासून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कामगारांसाठी बेस्टनं बसगाड्या सुरू ठेवल्या आहेत

गेल्या सोमवारपासून बेस्ट बस सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत सध्या अडीच हजार बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत मात्र कामगार मोठ्या प्रमाणात गैरहजर रहात असल्यानं गाड्या चालवण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे प्रशासनानं हे पाऊल उचललं असल्याची माहिती बेस्टनं दिली बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार सरोवरातल्या पाण्याचा रंग बदलत असून त्यात गुलाबी छटा पहायला मिळत आहे वैज्ञानिकांच्या मते क्षारांची तीव्रता आणि शेवाळात वाढ झाल्यामुळं हा बदल झाला असावा

हे पर्यटकांसाठी आकर्षण राहिलं आहे

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येनं दहा हजाराचा टप्पा पार केला आहे

बीड शहरात आज दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या एकोणीस रूग्णांवर उपचार सुरू आहेत परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयानं तीन कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यामुळं घरी सोडलं सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातल्या मणदूर या गावात आज कोरोना विषाणूचे सहा रुग्ण आढळले आहेत यामुळे सांगली जिल्ह्यात बाधितांची संख्या आता एकशे अड्याण्णव झाली आहे

नीरव मोदीच्या हस्तांतरणाचा खटला सध्या वेस्टमिन्सटर न्यायालयात चालू आहे लॉकडाऊनमुळे हालचालींवर निर्बंध असल्यामुळे व्हीडीओ लिंकद्वारे त्याची सुनावणी होत आहे

चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे

प्रवीण यांनी दिली आहे जागतिक बाजारांमधे विक्रीचा सपाटा सुरु झाल्यानं मुंबई शेअर बाजारातही आज गुंतवणुकदारांनी विक्रीवर भर दिला

या दूर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं मात्र आगीत मार्केटच नुकसान झालंय हे जुने आणि ब्रिटिशकालीन मार्केट आहे

ब्लडाण्यात कड्निंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम चालवला जात आहे कृषी विभागाच्या पुढाकारानं महिला बचत गटांच्या मार्फत निबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार केला जात असून त्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून होऊ शकेल या उद्योगामुळे शेतीच्या खर्चात बचत होऊन महिलांना रोजगार मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असून आज कोकण किनारपट्टीत पाऊस दाखल झाला आहे

काल मराठवाडातल्या काही जिल्ह्यांमधे मान्सूनपूर्व पावसानं जनजीवन विस्कळीत झालं ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातही रस्त्यावर पाणी साचलं तसंच वीज पुरवठा खंडित झाला मुंबईतही काही भागात हलका पाऊस झाला येत्या दोन दिवसात राज्यातल्या किनारपट्टीच्या प्रदेशात गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे